हा दिवस हतात्मा दिन म्हणून पाळला जातो यानिमित्तानं ठिकठिकाणी प्रार्थना सभा तसंच गांधी विचारांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

देशाचं सुवर्ण धोरण लवकरच जारी होणार असून त्यादृष्टीनं नीती आयोग आणि संबंधितांशी चर्चा सुरू आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी काल मुंबईत दागिने आणि रत्न परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ही माहिती दिली भारतात विविध सांस्कृतिक कारणांमुळे सोन्याला मोठी मागणी आहे असंही ते म्हणाले ही परिषद देशाच्या आर्थिक उन्नतीला सहाय्य करुन रोजगार निर्मिती करेल असा विधास त्यांनी व्यक्त केला गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादी काँप्रेसमधे दाखल झाले आहेत काल अहमदाबाद अ ्व राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत वाघेला यांनी पक्षात प्रवेश केला त्यानंतर लगेच त्यांची पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता वापरुन एकात्मिक प्रयत्न महात्वाचे असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटल आहेत ते काल मुंबईत आपत्ती व्यवस्थापनावरच्या चौथ्या जागतिक परिषदेत बोलत होते कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम कमी करणं शक्य झालं असून त्यात आधुनिक तंत्रज्ञानानं सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं ते म्हणाले

पहिल्या क्वार्टरमध्ये सुरुवातीच्या पिछाडीनंतर नेहा गोयल नवनीत कौर आणि राणी रामपाल यांनीही एकेक गोल करत संघाला विजयाकडे नेलं

यावेळी पहिल्यांदाच एकाच वर्षी एकाच देशात महिला आणि पुरुषांची विश्वचषक स्पर्धा होणार आहे